याचवेळी त्यांनी पंतप्रधान उज्जवला गॅस योजनेअंतर्गत आठ कोटी क्रमांकाच्या गॅस कनेक्शनचं वितरण केलं तसंच राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून उपस्थित महिलांशी संवाद साधला

ते म्हणाले औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी की सिम्रेचर बिल्डींग अब सेवा के लिए तयार है औरंगाबाद नया स्मार्ट सिटी तो बन ही रहा है देश की औद्योगिक गती विधीयों का भी बडा सेंटर होने वाला है दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर का भी एक अहम हिस्सा है अनेक बडी कंपनीया यहां काम करना शुरू कर चुकी है आनेवाले समये में और कंपनियां भी यहां पे आऐगी यह कंपनीयां यहां के लाखों युवाओंको रोजगार के नये अवसर देने वाली है उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठ कोटी क्रमांकाची गॅसजोडणी पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थी महिलेला प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आली निर्धारित मुदत पूर्ण होण्याच्या सात महिने आधीच हा टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधानांनी लाभार्थी महिलांना श्भेच्छा दिल्या देशात एकही कुटुंब स्वयंपाकाच्या गॅसपासून वंचित राहून नये या साठी प्रयत्न सुरु असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

पिछले साल मार्च में इस लक्ष्य को विस्तार देते हुए आठ करोड कर दिया गया

पुढच्या पाच वर्षांत साडे तीन लाख कोटी रुपये जल जीवन अभियानावर खर्च करून घरोघरी पेयजल पोहोचवणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले

इस मिशन के तहत पानी बचाने के लिए घर घर पानी पोहचाने के लिए पुरा देश संकल्प बध्द हुआ है यह तय किया गया है की आनेवाले पांच वर्ष में लगभग साडेतीन लाख करोड रूपये इस पानी के अभियानपर खर्च किए जाएंगे महिलांच्या नेतृत्वात राष्ट्र कल्याणाचा निर्धार सरकारनं केला असल्याचं सांगतानाच महिला बचत गट सदस्यांसाठी पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट आणि स्वयंसहायता बचत गटाच्या एका सदस्याला मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रुपये कर्जाचा विशेष लाभ देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं महिला स्व सहाय्यता के लिए समूह की जिन सदस्यों के पास जनधन बँक खाता है उनको पांच हजार रूपयों तक के ओव्हर ड़ाफ्ट की अतिरिक्त सुविधा मिलेगी अब किसी सावकार से ज्यादा ब्याज से पैसा नहीं लेना पडेगा मुद्रा योजना के तहतभी हर स्व सहाय्यता समूह की एक महिला सदस्य को एक लाख रूपये तक का कर्ज मिलेगा इससे आपको आपका कारोबार शुरू करने या फिर उसे बढाने में मदत मिलेगी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख करत यामुळे मराठवाड्यातला दष्काळ दर होईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला महिला बचत गट प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तू तसंच वस्त्रांचं कौतुक केलं या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोशियारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

देशभरात मेट्रोचं जाळं वाढवण्याचं काम गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त वेगाने झाल्याचा दावा पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना केला

ते काल नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते आय्ष्य आणि पैसा यापैकी काय महत्वाचं आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी केला काही नागरिक वाहतूक नियमांचं गंभीरतेनं पालन करत नाहीत आणि कमी दंड भरुन सुटतात त्यामुळे हे नियम बदलणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं

धारुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

यावेळी उर्द मुशायराचं आयोजनही करण्यात आलं आहे अल्पसंख्यांक विकास विभागाचे राज्यमंत्री तसंच उर्द अकादमीचे उपाध्यक्ष अतुल सावे यांनी ही माहिती दिली

रघुनाथ यांच्या स्मूती दिनानिमित्तानं परभणी महापालिकेत त्यांना काल अभिवादन करण्यात आलं वसमत रस्त्यावर बी रघुनाथ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महापौर मिनाताई वरपुडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

भगवानराव कापसे यांना जाहीर झाला आहे